उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग तेयादी मान्यवर यावेळी उपस्थित होते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

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे

संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकांचं कल्याण सक्षमीकरण आणि भारताच्या विकासाच्या दिशेने सकारात्मक चर्चा घडून निर्णय घेण्यात येतील अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत आक्षासन दिलं आहे सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नवी दिल्लीत काँप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्विर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या सर्व शक्यतांवर यावेळी चर्चा होण्याची अपेक्षा आहे काल पवार यांनी पुण्यात त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह बैठक घेतली राज्यातली राष्ट्रपती राजवट समाप्त करुन सरकार स्थापनेच्या गरजेवर यावेळी बैठकीत एकमत झालं अजित पवार छगन भुजबळ जयंत पाटील त्यादींसह पक्षाचे जेष्ठ नेते यावेळी उपस्थित होते आज काँप्रेस नेत्यांच्या दिल्लीतल्या भेटीनंतरच पुढील निर्णय होईल असं पक्षप्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं दरम्यान राज्यातलं सरकार हे निःसंशय शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचंच राहील असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे

यामधे बँकेचे तीन उच्च अधिकारी लेखापरिक्षक तसंच एच डी आय एल चे दोन प्रवर्तक यांचा समावेश आहे

एम सी बँकेचा सुमारे चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा कथित घोटाळा आहे

यंदा खुल्या रजतपटावर काही अत्यंत लोकप्रिय चित्रपटांचा आस्वाद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे त्यासाठी नोंदणीची कुठलीही अट ठेवण्यात आलेली नाही यंदाच्या सुवर्णजयंती महोत्सवाची संकल्पना सिनेमाचा आनंद अशी असल्यामुळे सर्व रसिकांसाठी खुला पडदा ठेवण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे